लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखू या असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आज केलं माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते ही मोहीम यशस्वी करणं ही सामूहिक जबाबदारी असल्याच ते म्हणाले जम्बो रुग्णालयातील रुग्णांच्या तव्येतीची माहिती आता अधिकारी आणि डॉक्टरांना तत्काळ मिळू शकणार आहे त्यासाठी पालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली असून रुग्णांच्या खाटेच्या क्रमांकानुसार संबंधित रुग्णाची सद्यस्थिती समजू शकणार आहे खाटेला जोडलेल्या व्हेंटीलेटर आणि अन्य उपकरणांवरील माहिती थेट या यंत्रणेद्वारे समजू शकणार आहे सोमवारपासून या डॅशबोर्ड सुविधेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली जो रुग्ण अत्यवस्थ असेल त्यांच्यापुढे लाल रंगाची पट्टी येते त्यामुळे कामाच्या वेगवेगळ्या वेळेत येणाऱ्या सर्वच डॉक्टरांना सर्वात आधी या अत्यवस्थ रुग्णांची तपासणी करण शक्य होणार आहे पालिकेने सुरू केलेला हा डॅशबोर्ड डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसाठी आहे दरम्यान जम्बो रुग्णालयातील परिस्थिती हळूहळू सुधारत असून वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने रुग्णांची संख्याही वाढवण्यात आली आहे

पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन कमी पडणार नाही असं आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय़्ष प्रसाद यांनी सांगितलं

ही वाढ पुढील सहा महिन्यांपर्यंत असेल असं रुग्णालयाच्या व्यवस्थापनानं आज सांगितलं मराठा आरक्षणाला न्यायलायने स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड छावा संघटना या संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर आज पिंपरी चिंचवडचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप भाजपा आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या घरासमोर मराठा सेवा संघ आणि इतर संघटनांनी संभळ वाजवून आंदोलन केलं

या योजनेद्वारे थकीत करावरील दंडामध्ये सवलत दिली जाणार आहे त्यामुळे थकीत करदात्यांना दिलासा मिळणार आहे ही सवलत दिल्यास जवळपास दीड ते दोन हजार कोटींचं उत्पन्न पालिकेला मिळेल असं स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी म्हटले आहे कोरोनामुळे रखडलेल्या पुणे महापालिकेच्या विषय समित्यांची निवडणूक ऑनलाइन पद्धतीने घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे महिनाअखेरपर्यंत या निवडणुका होतील अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली कोरोनामुळे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण क्रीडा शहर सुधारणा विधी अशा विविध समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडण्का रखडल्या आहेत सदस्यांची निवडण्क टाळेबंदी पूर्वीच झाली होती मात्र पुढील प्रक्रिया थांबली होती ती आता लवकरच पूर्ण होणार आहे

भारतीय लष्करातील एका जवानांच्या नवजात बालकाच्या हृदयाच्या स्पंदनच वेग अतिशय कमी होता तसंच हृदयाचं कार्य सुरळीत होत नव्हतं

अशा बालकांवर तातडीने शास्त्रक्रिया होणं गरजेचं असतं कार्डिओ थोरॅसिक सायन्स संस्थेतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी अत्यंत अवघड अशी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली

ही स्पर्धा पुणे जिल्ह्यापुरती असून भारतीय जनता युवक मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत